येत्या दोन दिवसात वायव्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आता सविस्तर बातम्या कृषी सुविधा निधी पायाभूत कृषी सुविधा कोष या योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी दृकश्राव्य माध्यमाच्या साहाय्यानं होणार आहे एक लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उभारला गेला आहे

सुमारे साडे आठ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे पंतप्रधान लोकार्पण चेन्नई आणि पोर्टब्लेअर ला जोडणाऱ्या समुद्राच्या पाण्याखालून टाकण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लोकार्पण करणार आहेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या ऑप्टिकल फायबरमुळे अंदमान निकोबार बेटांवरील मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनीची सेवा अधिक चांगली आणि जलद होणार आहे

भारत चीन भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या अनुषंगानं दोन्ही देशांदरम्यान काल विभागीय कमांडर पातळीवर बैठक पार पडली भारतीय हद्दीतील दौलत बेग गोल्डी इथं ही बैठक झाली प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासंदर्भात उभय देशांदरम्यान सुरू असलेल्या चर्चेची ही पाचवी फेरी होती कालच्या बैठकीत मेजर जनरल बापट यांनी भारतीय शिष्टमंडळाचं प्रतिनिधीत्व केलं दरम्यान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल सुरक्षा दलांना सीमेवरील कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत दुसरीकडे हवाई दलाचे उप्रमुख एअर मार्शल हरजीतसिंग अरोरा यांनी दौलत बेग ओल्डीला भेट देऊन पूर्व लडाखमधील हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला पुरी ट्विट नागरी विमान वाहतूक महा संचालनालयानं अर्थात डीजीसीएनं दिलेल्या इशाऱ्यानुसार अतिरिक्त प्रमाणातील रबराचा साठा साचलेलं पाणी धावपट्टीवर पडलेल्या भेगा या सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर कोळिकोड विमानतळाचं संचालन करणाऱ्यांनी यापूर्वीच योग्य कार्यवाही केली होती असं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं अशा मुद्द्यांबाबत सावधानतेचा इशारा देणं हा डीजीसीएच्या सर्वसाधारण आहे कामकाजाचा एक भाग असून अशा सूचनांवर कुठल्याही परिस्थितीत काटेकोरपणे कारवाई केली जाते असं पुरी यांनी केलेल्या ट्विटस् मध्ये म्हटलं आहे सुरक्षिततेच्या उपायांबाबत हलगर्जीपणा केल्याबद्दल डीजीसीएनं कोळिकोड विमानळाच्या संचालकांना गेल्यावर्षीच्या जुलैमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली होती अशा आशयचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं त्याबाबत पुरी यांनी ट्विटरवरून हा खुलासा केला आहे

पियुष गोयल जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारत हा एक विश्वासार्ह भागीदार बनू शकतो असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे

भारतानं केवळ सरकारी अनुदानापुरता मर्यादित विचार न करता स्पर्धात्मक किंमती उच्च दर्जाचं उत्पादन आणि उत्पादन क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात अर्थकारण या बाबींसंदर्भात जगाशी संपर्क प्रस्थापित करावेत असंही गोयल यांनी सांगितलं

ते काल एका वेबिनारमध्ये बोलत होते

आदिवासी दिन आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो

सिन्हा यांनी काल श्रीनगरमधील रुग्णालयाला भेट दिली असता तिथे विलगीकरण कक्षात पुरेशा संख्येनं परिचारिका उपलब्ध नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले शपथविधी श्रीलंकेमध्ये महिंदा राजपक्ष यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी आज होणार आहे बुधवारी झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आहे

मंत्रिमंडळातले अन्य सदस्य पुढच्या आठवड्यात आपल्या पदाची शपथ घेणार आहेत

गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला एनआयए छापे माजी पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग आणि हिज्ब्ल म्जाहिदिन या दहशतवादी संघटनेदरम्यान काही आर्थिक संबंध होते का याचा सध्या तपास सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास पथकानं काल जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले या मध्ये एका गालिचा व्यापाऱ्याचाही समावेश आहे एनआयएनं गेल्या महिन्यात निलंबित पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग यांच्यासह सहा जणांवर जम्मूच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं त्यानंतर काल ही कारवाई करण्यात आली हॉकी बेंगलुरू इथल्या सराव शिबिरासाठी आलेले पाच हॉकी खेळाडू कोरोनाबाधित असल्याचं परवा आढळलं त्यानंतर त्यांच्यावर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या तसंच राज्य सरकारच्या सेवेतील डॉक्टरांमार्फत उपचार सुरू आहेत या खेळाडूंची प्रकृती ठीक असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशात विजयवाडा इथल्या स्वर्ण पॅलेस हॉटेलमध्ये उभारलेल्या कोविड निगा केंद्रात काही वेळापूर्वी आग लागली आहे

या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे हवामान येत्या दोन दिवसात वायव्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तराखंड हरियाणा चंडीगढ़ दिल्ली उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून आपत्ती व्यवस्थापन दलांच्या तुकड्या सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत याच कालावधीत केरळच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार